केंद्रीय मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती दिली आयुर्विमा महामंडळ एलआयसी आणि केंद्र सरकार मिळून हा आर्थिक प्रवठा करणार आहेत

सार्वजनिक क्षेत्रातल्या तेल कंपन्या खरेदी करत असलेल्या इथेनॉलच्या खरेदी दरात वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला

राज्यातल्या युवा उद्योजकांसाठी स्वयंरोजगारास प्रोत्साहन देणाऱ्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाचा शुभारंभ काल मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते यावर्षी या योजनेकरता पाचशे कोटी रुपयांची तरतूद केली असून यातून मोठ्या प्रमाणात उद्योजक तयार होतील आणि रोजगाराला चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला

कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी काल मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली नुकत्याच उद्दवलेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला कर्नाटकातल्या अलमाटी धरणातून पुरेसा विसर्ग न झाल्यानं कोल्हापूर तसंच सांगली जिल्ह्यात पूर आल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून केला जात आहे कृष्णा पाणी वाटप लवादाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या आंध्रप्रदेशच्या पाणी प्नर्वाटपाच्या मागणीचा दोन्ही नेत्यांनी एकम्खानं विरोध केला

काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला राज्यातल्या अनुसूचित जमातीसाठी जात प्रमाणपत्र पडताळणीची प्रक्रिया अधिक गतिमान आणि सुलभ होण्यासाठी सात ठिकाणी नवीन समिती कार्यालयं स्थापन करण्यासही राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे पालघर नाशिक धुळे किनवट गोदिया यवतमाळ आणि चंद्रपूर इथं ही कार्यालयं स्थापन असतील सर्वोच्व न्यायालयानं दिलेल्या निर्णयानुसार विविध व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी राखीव जागांचा लाभ घेणाऱ्या उमेदवारानं प्रवेशाच्या वेळीच त्याचं जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक आहे या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वपूर्ण आहे राज्यातल्या आदिवासी उच्च माध्यमिक आश्रमशाळांसाठी विज्ञान शिक्षकांची अतिरिक्त पदे निर्माण करण्यास आणि वाचन संस्क्रती जोपासण्यासाठी सातारा जिल्ह्यातल्या भिलार इथं सुरु करण्यात आलेला पुस्तकांचे गांव हा उपक्रम आता नियमित योजना स्वरुपात रुपांतरित करून राबवण्यास काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली

अन्य दहा आरोपी हे धुळे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले आहेत

नलावडे आणि न्यायमूर्ती के

भारतीय जनता पक्षाच्या नऊ नगरसेवकांनी हा अविश्वास प्रस्ताव आणला होता

शिवसेना आणि काँग्रेसचे प्रत्येकी दोन सदस्य मतदानाला गैरहजर राहिले

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी आणि वीज बीलमाफी देण्यात यावी शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य देण्यात यावं पिकांच्या जीएम बियाणांना परवानगी देण्यात यावी यासह अन्य मागण्यांचं निवेदन यावेळी प्रशासनाला सादर करण्यात आलं अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेनंही काल खुलताबाद तहसील कायोलयावर शेतकरी बचाव बैलगाडी मोर्चा काढला होता

यावेळी आमदार अंबादास दानवे यांच्यासह शिवसेनेचे नेते उपस्थित होते

यवतमाळ जिल्ह्यातल्या कोठोडा या गावाला पाच लाख रुपयांचा प्रथम प्रस्कार तर नांदेड जिल्ह्यातल्या शेळगाव गौरी या गावाला तीन लाख रुपयांचा द्वितीय पुरस्कार जाहीर झाला आहे

जिल्ह्यात पर्योवरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच आवाहन हिंगोलीचे जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी केलं आहे दरम्यान राज्यभरात दीड दिवसांच्या गणपतींचं काल विसर्जन करण्यात आलं

मुंबईहून नाशिककडे जाणाऱ्या इनोव्हा मोटारीचे टायर फुटुन ती मालवाहु ट्रकवर आदळल्यान हा अपघात झाला जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे

जमिनीखाली असलेल्या नाफ्ता टाक्यांच्या गळतीमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे

यापैकी एक डबा वातानुकुलीत असावा तसंच चार आरक्षित डबे असावेत असं प्रवासी संघटनेनं म्हटलं आहे दरम्यान या रेल्वे गाडीचं काल पहिल्या दिवशी परभणी रेल्वे स्थानकावर मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघातर्फे ढोल ताशे वाजवून स्वागत करण्यात आलं